जम्म् काश्मीर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी जम्मू काश्मीर प्रशासनाच कौतुक केलं आहे जम्मू कश्मीर वासियांसाठी आयुष्यमान भारत पीएम जय सेहत योजनेचा प्रारंभ काल त्यांनी केला

जम्मू कश्मीर मधील नागरिकांनी थंडी आणि कोरोनाच्या प्रतिकूल पार्श्वभूमीवर जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकीत सहभाग घेवून लोकशाही मजबूत केली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं ग्राम स्वराज्याचं महात्मा गांधीजींचं स्वप्न जम्मू काश्मीरने साकारलं असून या केंद्र शासित प्रदेशाच्या विकासासाठी आपले सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं

साधारण इतकेच नवे कोरोनाबाधीत आढळले

सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांची पूनर्मांडणी करून ते व्यवस्थित करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं

नागपूर हानी नागपूर विभागात ऑगस्टमध्ये आलेला पूर गेल्या शंभर वर्षात उद्भवलेली आकस्मिक परिस्थिती होती हानी अपरिमित आहे मात्र केंद्राकडे पायाभूत सुविधा कृषी पशुधनाच्या नुकसानाची आकडेवारी सादर करताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधीच्या निकषाप्रमाणे मागणी करणे आवश्यक आहे त्यामुळे केंद्राकडे अंतीम आराखडे पाठवताना रस्ते पाटबंधारे आणि पशुधनाच्या नुकसानीची मुद्देसूद संदर्भ आणि आराखड्यांसह आकडेवारी सादर करा अशी सूचना केंद्रीय पथकाने काल केली

संजीव कुमार यांनी केंद्राकडून हव्या असलेल्या मदतीच्या आर्थिक आराखड्यावर केंद्रीय पथकासोबत चर्चा केली महिला अत्याचार राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग म्हणजेच एनसीआरबीनं प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे

नागपूरमधील गुन्हेगारीचा दर मुंबईपेक्षाही अधिक असल्याच दिसून आल आहे एकूण सर्व गुन्ह्यामध्ये मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे

आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व केंद्रावरून तसंच ऑनलाईन आणि मोबाईल एपवरून याचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे प्रादेशिक भाषांमध्ये रात्री आठ वाजता याचं पुन्हा प्रसारण करण्यात येणार आहे

या प्रकल्पातून मेट्रो कोचची पहिली प्रतिकृती तयार झाल्याची माहिती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे याबद्दल निलंगेकर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत मराठवाड्यातून रोजगारासाठी स्थलांतरीत होणाऱ्या अनेक बेरोजगार तरुणांना या प्रकल्पातून रोजगार प्राप्त होणार आहे या प्रकल्पाची उभारणी अतिशय गतीने झालेली असून ठरल्यानुसार या महिनाअखेर प्रत्यक्षात उत्पादनास सुरुवात होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे म्हैसमाळ पाणी समाज माध्यमांमुळे माणूस आभासी जगात जास्त रमायला लागला आहे परिणामत त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या समाजाशी असणारे त्याचे बंध कमकुवत होतात की काय अशी परिस्थिती सध्या सर्वत्र दिसते पण याच समाज माध्यमाचा विधायक वापर करत नाशिक जिल्ह्यातील म्हैसमाळ या पाणी टंचाईने ग्रासलेल्या गावातल्या भगिरथांनी गावात गंगा आणली पाणी प्रश्न सोडविण्यासाठी समाज माध्यमाचा वापर करून एक संस्था स्थापन करण्यात आली

काय केलं या संस्थेन त्याबद्दल ऐकूया संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्याकडून

अरुणा ढेरे यांनी काल पुण्यात केलं साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित विसाव्या साहित्यिक कलावंत संमेलनात रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यावर्षीचा वाग्यज्ञ साहित्य आणि कला गौरव पुरस्कार डॉक्टर अरुणा ढेरे आणि रंगकर्मी मोहन जोशी यांना डॉक्टर मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला रोख अकरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना डॉक्टर अरुणा ढेरे म्हणाल्या

यशवंतराव केळकर युवा प्रस्कारर समारोहाचे नागप्रातील रेशीमबाग इथल्या सुरेश भट सभागृहात काल आयोजना करण्यात आलं होते कृषी क्षेत्रातील उल्लेमखनीय योगदानासाठी बिहारचे युवा कार्यकर्ते मनिष कुमार यांना नितीन गडकरी यांच्यार हस्तो हा पुरस्कायर प्रदान करण्यावत आला मनिष कुमार यांच्या सारखे युवक जैविक शेती ग्रामीण क्षेत्राच्या शेतक यांच्या उन्नतीसाठी कार्य करताना बघून आनंद होत असल्याकचं गडकरी म्हणाले दुर्मिळ फुलपाखरू विदर्भातील दुर्मिळ अशा कॉमन बँडेड पिकॉक म्हणजेच मराठीतील पट्ट मयूर हे फुलपाखरु वर्धा जिल्ह्याच्या रिधोरा परिसरात आढळून आले वन्यजीव छायाचित्रकार आणि हौशी फुलपाखरु निरीक्षक राहुल वकारे यांनी या फुलपाखराचे निरीक्षण केले असून ही वध्यातील पहिलीच नोंद असल्याची माहिती किटकतज्ज्ञ डॉ आशिष टिपले यांनी दिली आहे पट्ट मयूर ही एक स्थलांतरित प्रजाती आहे हे फुलपाखरु भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळते यापूर्वी पट्ट मयूर या फुलपाखराची नोंद विदर्भातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली आणि नागपूर इथं झाली आहे तसेच यावर्षी डिसेंबर महिन्यात भंडाऱ्यातही या फुलपाखराची नोंद झाली आहे बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोर अभयारण्यात पर्यटकांना हमखास व्याघ्र दर्शन होते

नाताळनिमित्त सलग सुट्या आल्याने बोर अभयारण्यात पर्यटकांची गर्दी उसळली आहे वध्यासह नागपूर जिल्ह्यापर्यंत बोर व्याघ्र प्रकल्प विस्तारीत झाले असून वर्धा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यातून येणाण्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे या अभयारण्यात वाघ बिबट अस्वल रानकुत्रे सांबर चितळ नीलगाय आदी प्राण्यांसह मोर आणि इतरही पक्ष्यांची संख्या अधिक आहे या ठिकाणी पर्यटकांना बघण्यासारखे निसर्ग सौदर्य धरण आणि स्तूप असून जंगल सफारी भोजनाची आणि राहण्याचीही व्यवस्था असल्याने नेहमीच वर्दळ पहायला मिळते

इथं ऑनलाईन बुकींगची व्यवस्था असल्याने सध्या या सुट्यांच्या दिवसात आजअखेर नोंदणी पूर्ण झाली आहे यानंतर येणाऱ्या पर्यटकांना काही दिवस प्रतिक्षाच करावी लागणार आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वध्याहून आनंद इंगोले यांच्यासह मेघना देशपांडे पुणे एमटीडीसी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे निवास आणि रिसॉर्ट उघडले असुन पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा इथं देण्यात येत आहेत नव वर्षाच्या स्वागताची आणि नाताळ सण साजरा करण्याची तयारी महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये उत्साहाने करण्यात आली आहे पर्यटक निवासांमध्ये कोविडच्या बाबतीत आरोग्यरक्षक व्यवस्थाही करण्यात आली आहे तातडीच्या वैद्यकिय सुविधाही इथं उपलब्ध आहेत

भगवद्गीतेचे पठण करण्यासोबतच त्यातील तत्वांचं आचरण केलं जावं असं मत आचार्य बालकृष्ण यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले मोक्षदा एकादशीला साजऱ्या केल्या जाणाऱ्या गीता जयंतीनिमित्त गीता परिवाराच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता क्रिकेट मेलबर्न कसोटी देखील ऍडलेड कसोटीसारखी लवकर आटोपते की काय अशी स्थिती आज द्सऱ्या दिवशी झाली आहे

हवामान अपेक्षे प्रमाणे संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असून कमाल आणि किमान तापमानातही अपेक्षित किरकोळ वाढ झाली आहे

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आणि उद्याही राज्यातल्या तापमानात फारसा बदल संभवत नाही

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार